चेन्नई कसोटीत विजयाचं आव्हान भारत कसं पेलतो याकडे लक्ष पंतप्रधान राज्यसभा नवे कृषी कायदे अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरतील असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर झालेल्या चर्चेला पंतप्रधानांनी उत्तर दिलं

केंद्र सरकारनं लागू केलेल्या अनेक योजना आणि वेळोवेळी केलेल्या सुधारणांचा उल्लेख करत सरकार गरीब आणि शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं

शेतकऱ्यांचा कृषी माल मोठ्या बाजारपेठेत पोहोचावा यासाठी सरकारनं किसान रेल्वे आणि किसान उडान योजना सुरू केली नवीन कृषी कायदे मागे घेण्याच्या विरोधकांच्या मागणीबाबत बोलताना ते म्हणाले की या संदर्भात झालेल्या चर्चे दरम्यान कोणत्याही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनामागच्या कारणांचा उल्लेख केला नाही असं मोदी म्हणाले शेतमालाला हमी भाव आधीही मिळत होता आताही मिळत आहे आणि या पुढेही सुरूच राहील अशी ग्वाही पंतप्रधानांनी काल पुन्हा संसदेच्या वरिष्ठ सभागृहात बोलताना दिली

लोकसभा चर्चा दरम्यान कृषी कायद्यांवरून झालेल्या गोंधळानंतर लोकसभेचं कामकाज तहकूब होऊन ते पुन्हा संध्याकाळी पाच वाजता सुरू झाल्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सदस्यांना चर्चा सुरू करण्याचं आवाहन केलं सदनाची प्रतिष्ठा आणि परंपरा कायम राखणं ही प्रत्येक सदस्याची जबाबदारी असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरील चर्चेदरम्यान भाजपच्या सदस्य लॉकेट चटर्जी यांनी मोदी सरकारच्या कोरोना काळातील कामाचं कौतुक केलं शेजारील देशांनाही लस पुरविण्याच्या व्हॅक्सिन मैत्री या मोहिमेचंही त्यांनी कौतुक केलं या चर्चेत सहभागी होताना कॉंग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांनी कृषी कायद्यांबाबतच्या सरकारच्या दृष्टिकोनावर शंका व्यक्त केली सरकारनं शेतकऱ्यांबरोबर युद्ध सुरू केलं असल्याची टीकाही त्यांनी केली

बालाकोट हल्ल्याची गोपनीय माहिती एका वाहिनीच्या निवेदकाकडं आधीच पोहोचल्याचा दावा करत चौधरी यांनी राष्ट्रीय सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली द्रमुक नेते टी आर बालू आणि तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या माहुआ मोइत्रा यांनीही चर्चेत सहभाग घेताना कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली संसद चर्चा लोकसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चा पुढे सुरू राहणार आहे राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे याशिवाय दिल्लीतील विशेष राजधानी क्षेत्राशी संबंधित दुरुस्ती विधेयकावर आणि प्रमुख बंदरे नियामक मंडळ विधेयकांवर चर्चा नियोजित आहे

बायडन यांच्या विजयाबद्दल मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं दोन्ही नेत्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली पर्यावरण बदलाबाबत सहकार्यानं काम करण्याचंही त्यांनी निश्चित केलं भारत आणि अमेरिका आंतरराष्ट्रीय नियमांना बांधील असून हिंद प्रशांत प्रदेशातल्या शांतता आणि सुरक्षिततेसाठी आम्ही कटीबद्ध आहोत असं मोदी यांनी नंतर ट्वीट करून सांगितलं पंतप्रधान मोदी आणि बायडन यांच्यात अत्यंत सकारात्मक चर्चा होत दोघांनी भविष्यातल्या सहकार्यासाठी महत्वाकांशी अजेंडा निश्वित केला असल्याचं अमेरिकेतले भारताचे राजदूत तरनजितसिंग संधू यांनी माध्यमांना सांगितलं कोरोना विरोधातली लढाई पर्यावरण बदल जागतिक अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणणे दहशतवादाविरोधात लढणे या मुद्द्यांवर एकत्रित काम करण्याचं दोन्ही नेत्यांनी कबूल केल्याचं संधू यांनी सांगितलं इस्राईल सनावणी इस्रेल्ये पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याह यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी कालपासून सुनावणी सुरू झाली नेतान्याहू हे स्वत काल न्यायालयात हजर झाले त्यांनी त्यांच्यावरचे सर्व आरोप नाकारले

इस्राईलमध्ये येत्या काही आठवड्यांमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत असून नेतान्याहू हे पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी उत्सुक आहेत ऑस्ट्रिया टाळेबंदी ऑस्ट्रिया देशात तिसऱ्या टाळेबंदीनंतर कालपासून काही व्यवहार स्रू झाले शाळा द्काने केस कापण्याची द्काने यांना परवानगी देण्यात आली आहे मात्र अद्यापही कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाला नसल्यानं काळजी व्यक्त होत आहे ऑस्ट्रियामध्ये अद्यापही हॉटेल बंद असून या महिनाभरात ती उघडण्याची शक्यता नाही

तपोवन प्रकल्पाच्या बोगद्यात अडकलेल्या कामगारांना काढण्यासाठी बचाव पथकं प्रयत्नांची शर्थ करत आहेत

या बचाव कार्यात भारत तिबेट पोलीस दल लष्कर सीमा सुरक्षा बल राज्य आपत्ती निवारण दल राष्ट्रीय आपत्ती निवारण दल सहभागी झाले आहेत बचाव कार्य न थांबता रात्रंदिवस सुरू आहे उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेन्द्र्सिंह रावत यांनी काल चमोली इथं भेट देत बचाव कार्याचा आढावा घेतला

जलशक्ती मंत्रालयाचे सचिव पंकजक्मार यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली

पोर्टल माधरी बांधकाम आणि बांधकाम कामगारांची माहिती गोळा करण्यासंदर्भात पोर्टल सुरु करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनं केंद्रीय अर्थसंकल्पात मांडला असल्याची माहिती कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र यांनी दिली हे पोर्टल कामगार कल्याण महासंचालनालयानं तयार केलं आहे प्रवासी कामगारांसाठी आरोग्यनिवासकौशल्यविमापत आणि खाद्य योजना तयार करण्यासाठी या पोर्टल चा उपयोग होईल असं त्यांनी काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं

याप्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे

सलामीचा फलंदाज रोहित शर्मा झटपट बाद झाला

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शेवटच्या कसोटीप्रमाणे भारत याही सामन्यात विजय खेचून आणतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे